कोरोना पश्चात काळात उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांवर योग्य ते उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय केंद्रांवर शहरापेक्षा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला असून शहरात मात्र खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे

या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचं आहे या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत केला पाटील म्हणाले की किमान आधारभूत किमतीने केंद्र सरकारकडून अन्न धान्याची खरेदी यापुढेही चालू राहणार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे असे असताना कायदे रद्दच करा या मागणीवर संघटनांचे नेते अडून बसले आहेत या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत असं पाटील म्हणाले पहिला हिंद केसरी किताब पटकवणारे जागतिक स्तराचे मल्ल श्रीपती खंचनाळे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं आज सकाळी निधन झालं

प्ण्याच्या कुस्ती क्षेत्राच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीशी त्यांचा विशेष स्नेह होता

असे गाळे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या गाळेधारकांना नोटीस बजावून महापालिकेला गाळे परत करण्याच्या सूचना केल्या आहेत टाळेबंदीपूर्वी पालिकेने या गाळ्यांची भाडेवाढही प्रस्तावित केली आहे मात्र त्याला अनेक व्यावसायिकांनी विरोध केला आहे

हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसाच्या पावसाच्या सरी पडत होत्या उद्याही आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सारी पडण्याची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत